धनगर आरक्षणाच्या मागणीसाठीही परभणीत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात तरुणांची आत्महत्या

ते आज पटना इथं विविध रेल्वे प्रकल्पांच उदघाटन करताना बोलत होते रेल्वे सुरक्षा दलामध्ये दहा हजार नोकऱ्या उपलब्ध करणार असून पारदर्शकता राहावी यासाठी संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत असेल असं ते म्हणाले

राज्यात जलसंधारणाच्या चळवळीला बळ देण्यासाठी घेतलेल्या वॉटरकप स्पर्धेतल्या तालुकास्तरीय विजेत्या गावांना मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे पुणे इथल्या बालेवाडी क्रीडा संकुलात वॉटरकप स्पर्धेच्या तालुकास्तरीय पुरस्कारांचं वितरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते वॉटरकप स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम आणि द्वितीय प्रस्कार विजेत्या गावांना प्रत्येकी पाच लाख आणि तृतीय प्रस्कार विजेत्या गावांना तीन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रोत्साहन म्हणून दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

एक कोटीहून अधिक रोजगार गेल्या वर्षभरात निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी बेरोजगारीचा खोटा प्रचार थांबवावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे परदेशी गुंतवणूकही विक्रमी पातळीवर असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारं सर्वश्रेष्ठ केंद्र म्हणून भारताची गणना होत आहे

अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली विरोधकांच्या एकत्रीत आघाडीबद्दल मोदी म्हणाले की हे पक्ष केवळ घराणेशाहीचं धोरण राबवत आहेत ही आघाडी निवडणुकीपूर्वीच फुटते की निवडणुकीनंतर एवढाच प्रश्न आहे असं ते म्हणाले

राज्यात सुरू झालेल्या मराठा समाज आणि अन्य आंदोलनामुळे राज्यात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळेच भाजपा मुख्यमंत्री बदलाची चर्चा पसरवत आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे ते आज नाशिक इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते राज्यात काँग्रेसनच मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मात्र सत्ता बदलानंतर निर्णय अमलात येऊ शकला नाही असे ते म्हणाले मराठा समाजाला अनेक अडचणींमधून जावे लागत आहे तरुणांना रोजगार नाही त्यामुळेच आंदोलन तीव्र होत असल्याचा असल्याचे ते म्हणाले राज्य सरकारनं किती दावे केले तरी रोजगार निर्मिती होत नाही हे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही मान्य केल्याचं ते म्हणाले उत्तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भंडारदरा धरण पूर्ण भरलं असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली

केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गस्तयोजनेची जालना जिल्ह्यात योग्य पद्धतीनं अमलबजावणी सुरू असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे जालना इथल्या फुलंब्रीकर नाट्यगृहात आज प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गस्तिवाटप कार्यक्रमात ते बोलत होते जिल्ह्यातल्या गरजू कुटुंबांना अत्यल्प दरात गस्तीजोडणी मिळाल्यामुळे हजारो महिलांची धुरापासून कायमची सुटका झाल्याचं खोतकर यांनी या वेळी सांगितलं नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँप्रेस समर्थक उमेदवार नऊ जागांवर विजयी झाले भारतीय जनता पक्ष समर्थकांनी सात तर शिवसेना समर्थकांनी एक जागा जिंकली या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत युती झाली होती कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक झाली होती

राष्ट्रपतींनी आज मंजूर केलेलं सुधारणा विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल

या सुधारणा विधेयकाला गेल्या आठवड्यात संसदेत मंजुरी मिळाली होती धनगर आरक्षणाच्या मागणीसाठीही आज परभणी इथं आत्महत्या झाल्याचं वृत्त आहे सेलू तालुक्यात वाकडी इथल्या योगेश कारके या युवकानं आरक्षणाच्या मागणीसाठी आज आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे संतप्त जमावानं सरकारी दवाखान्यात या युवकाचा मृतदेह ठेऊन आंदोलन केलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारके यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरीचं आक्षासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात आंतरवाली टेंभी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गणेश नन्नावरे या तरुणानं विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली आज सकाळी ही घटना उघडकीला आली पंचनामा करताना मृत नन्नावरे यांच्या खिशात दोन पानं मजूकर लिहलेली चिडी आढळली मराठा आरक्षासाठी आत्महत्या करत असल्याचा मजकूर चिडीत लिहिलेला असल्याचं पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाडी यांनी सांगितलं धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात तसंच सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नामकरण करावं अशा प्रमुख दोन मागण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद पुकारला असल्याच्या अफवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत मात्र धनगर आरक्षणासाठी काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली नाही धनगर कृती समितीच्या वतीनं सोलापूरचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी बातमीदारांना ही माहिती दिली नांदेड जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर चांगला पाऊस झाला

मी पावसाची नोंद झाली आहे

त्यामुळे शेतक यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरच्या टपाल कार्यालयात आज पारपत्र कार्यालय सुरू झालं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं आज फ्लोरिडा इथल्या हवाईदलाच्या तळावरून सूर्याच्या सर्वात जवळ जाण्यासाठीच्या अभियानांतर्गत एका उपग्रहाचं प्रक्षेपण केलं पार्कर सोलर प्रोब नावाचं हे अभियान अशा स्वरूपाचं जगातलं पाहिलंच अभियान असुन यामधून सुर्याचं बाह्य वातावरण आणि अंतराळातल्या वातावरणावर होत असलेले त्याचे परिणाम यामागचं सत्य प्रकाशात येण्याची शक्यता आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी पाऊस पडेल किंवा पावसाच्या हलक्या सरी कोसळतील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे या काळात पालघर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम सरी कोसळतील तर मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे किनारपट्टीवर साडेतीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे